महिला तसंच वरिष्ठ नागरिकांनी मोठया संख्येनं मतदानाचा हक्क बजावल्याचं ते म्हणाले काही अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत झाली

राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळणार नाही असंही काही वाहिन्यांचं म्हणणं आहे

लोकसभा निवडणुकीतली मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी रालोआला बहमत मिळेल असा विधास व्यक्त केला आहे तर विरोधी पक्षांनी बिगर रालोआ पक्षांची आघाडी बनवण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे रालोआच्या नियमित मतदान संघांशिवाय भाजपानं मतदानपूर्व युती केलेली नाही कॉंप्रेसनंही राष्ट्रीय स्तरावर युती केलेली नाही संयुक्त पुरोगामी आघाडीशिवाय काही ठिकाणी कॉंप्रेसनं राज्यस्तरावरच्या छोटया पक्षांशी हातमिळवणी केली आहे दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी रालोआतल्या सर्व घटक पक्षंची बैठक उद्या नवी दिल्ली इथं बोलावली आहे

शेअर बाजारात मध्य सत्रात ही तेजी कायम राहिली आणि निर्देशांकात एक हजाराहून अधिक अंकांनी वाढ झाली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सव्वातीनशे अंकांनी वाढ झाली

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अतिशय खालच्या पातळीवर जाऊन झालेले आरोप प्रत्यारोप तसंच जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वैयक्तीक टीका झाल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आंध्रप्रदेशात विजयवाडा इथल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते आपण एकमेकांचे शत्रू नव्हे तर प्रतिस्पर्धी आहोत हे राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवावं तसंच शिवराळ भाषेचा वापर करू नये असं ते म्हणाले

राज्यपाल राम नाईक यांनी या निर्णयाला संमती दिली आहे

परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज उद्यापासून सुरु होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होणार आहेत किर्गिझिस्तानची राजधानी बिश्केक इथं ही बैठक होणार आहे या बैठकीत दहशतवादासह अन्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांसह चर्चा होणार आहे

भारत आणि सिंगापूरच्या नौदलाने दक्षिण चीन समुद्रात सिम्बएक्स या वार्षिक सागरी द्विपक्षीय कवायतीत भाग घेतला आहे काल या द्विपक्षीय कवायतींना प्रारंभ झाला असून त्या बुधवार पर्यंत चालणार आहेत